वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडची विजयी सलामी क्वाड परिषद प्रशांत महासागर क्षेत्राची सुबत्ता कायद्याच्या चौकटीत राहून मुक्त व्यापार आणि शांतता यासाठी आपली वचनबद्धता क्वाड देशांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांची क्वाड ही संघटना आहे क्वाड देशांच्या पहिल्या परिषदेच्या निमित्तानं या देशांच्या नेत्यांनी संयुक्तरीत्या एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे सागरी क्षेत्राचा विकास शांतता कोविड लसीकरणांसाठी भागीदारी वातावरण बदलाच्या विरोधातील लढ्यासाठी कटिबद्धता अश्या विविध विषयांवर मोदी यांनी आपली मतं मांडली आहेत आसियान देशांच्या एकतेलाही या निवेदनात महत्व देण्यात आलं आहे लोकशाही मूल्यांची जपणूक करून या भागाचा शांततापूर्ण विकास करण्यासाठी हे चार देश एकत्र आले आहेत

प्रशांत महासागराच्या क्षेत्रात शांतता नांदावी यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केलं आहे पहिल्या क्वाड देशांच्या परिषदेच्या अनुषंगानं मोदी यांनी ट्वीट केलं आहे मोदी आयर्वेद आयुर्वेद उपचार पद्धतीला चालना मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे जागतिक आयुर्वेद सोहोळयाला संबोधित करताना मोदी काल बोलत होते रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदाचा विशेष उपयोग होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले पारंपरिक औषध पद्धतीसाठी भारतात जागतिक आरोग्य संघटना एक केंद्र उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली जगाच्या विविध भागातून आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी विद्यार्थी भारतात येत आहेत ही प्रशंसनीय बाब असल्याचं ते म्हणाले

भारतीय स्वातंत्र्याच्या अमूतमहोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये साबरमती आश्रमातून झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी पंतप्रधानांनी प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं महाराष्ट्रातही मुंबई पुणे आणि वर्धा या तीन ठिकाणी हा कार्यक्रम झाला

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज देशातल्या सहा ठिकाणी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदर्शनांचं उद्घाटन होणार आहे बंगळ्रू पुणे भुवनेश्वर पाटणा मणीपुर मध्ये मोईरंग आणि जम्मू काश्मीरमध्ये सांबा जिल्हा इथं ही प्रदर्शनं आजादीका अमृत महोत्सव या विषयाला वाहिली आहेत

यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळांवर नियमित भेट द्यावी असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे

विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यासह अनेक नेते या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत

राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली

तमिळनाड विधानसभा तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात झाली

सध्या भाजपमध्ये असलेले माजी मंत्री नैनार नागेंद्रन यांनी पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच आपला अर्ज दाखल केला

गडकरी उद्योग येत्या पाच वर्षांत भारत हे जगातलं सर्वांत मोठं वाहन उत्पादन केंद्र बनेल असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी काल व्यक्त केला आत्मनिर्भर भारत सौर आणि सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या संधी या विषयावर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते नवीकरणीय उर्जा स्त्रोतांचा प्रसार करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं संयुक्त अरब अमिरातीमधल्या इंडियन पीपल्स फोरमनं या वेबिनारचं आयोजन केलं होतं चांगली कामगिरी असलेल्या छोट्या उद्योगांना भांडवली बाजारात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे सौर उजेंतून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर वाहनांसाठी आणि इतर विकास कामांसाठी करता येणं शक्य आहे असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं

रक्तात ग्ठळ्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढण्याचा आणि लशीचा कोणताही संबंध नाही असं या संघटनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मार्गारेट हॅरीस यांनी स्पष्ट केलं अॅस्ट्राझेनेका लस धेतल्यानंतर काही जणांच्या रक्तात गुठळ्या निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर अनेक यु्रोपीय देशांनी या लशीचा वापर तात्पुरता स्थगित केला आहे जॉन्सन लस जागतिक आरोग्य संघटनेनं काल जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीनं विकसीत केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीचा सर्व देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास मंजूरी दिली आहे तसंच संयूक्त राष्ट्रांच्या लसवितरणाच्या कोव्हॅक्स सुविधेमध्येही या लशीचा समावेश करण्यास परवानगी मिळाली आहे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची ही लस एकाच मात्रेद्वारे दिली जाते जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली अशा प्रकारची ही पहिलीच लस आहे

मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम महंमद सोलीह हे कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार